मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांनी ही माहिती दिली

यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका पुढे आल्या आहेत स्टेट बँकेने सर्वाधिक साडे आठ हजार कोटी निधी देण्याचं मान्य केलं आहे इतर बँकात पंजाब नद्यांपेल बँक बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक तसंच आयुर्विमा महामंडळ यांचा समावेश आहे समुद्वी महामार्गावर चाळीस टोलनाके असून त्यातून चाळीस वर्ष कालावधीसाठी टोलवसूली प्रस्तावित आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली

या कपातीमुळे विद्यार्थी क्रीडा तसंच कौशल्य विकासाला अधिक वेळ देऊ शकतील असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातल्या प्रगती आणि विकासाचं इंजीन ठरत आहे असं महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार झपाट्यानं होत आहे असं ते म्हणाले प्रत्येकाला विमान प्रवास करता आला पाहिजे हे उद्दिष्ट पूर्ण करणं ही सामूहिक जबाबदारी म्हणून सर्व संबंधितांनी काम करावं असं आवाहन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं

या प्रक्षेपकाच्या रचनेतले बदल आणि त्याचा वेगळ्या प्रकारे होणारा वापर हे यावेळच्या प्रक्षेपणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे भारतीय गिर्यारोहक सत्यरुप सिद्धांत जगभरातल्या सर्व खंडांमधली सात सर्वोच्च शिखरं आणि ज्वालामुखीय पर्वत सर करणारा पहिला भारतीय आणि सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे सत्यरुपनं काल अंटार्क्टिकामधलं माउंट सिडले हे सर्वोच्च शिखर सर करून इतिहास रचला

चलन बाजारात रुपया किंचित वधारला